लंडन मधील बर्कींगहॅम पॅलेस इथं आयोजित राष्ट्रकूल राष्ट्र प्रमूखांच्या आज सुरू झालेल्या परिषदेत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी सहभागी झाले

पावलांबाबत केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री श्रीमती मनेका संजय गांधी यांनी महत्वाच्या उपाय योजना सुचविल्या आहेत

विमानतळांवर हवाई उड्डाण प्रशिक्षण संस्था सुरू करण्यास मुख्यमंत्री श्री

लंडन मधील बकींगहॅम पॅलेस इथं आयोजित राष्ट्रकूल राष्ट्र प्रमूखांच्या आज सुरू झालेल्या परिषदेत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी सहभागी झाले आहेत दुसऱ्या राणी एलीझाबेथ यांच्या हस्ते आज या परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं सामायीक विकासाच्या दिशेनं ही यंदाच्या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यावेळी कार्यकारी गोलमेज परिषदेतही सहभागी होणार आहेत या परिषदेनंतर बांग्लादेश दक्षिण आफ्रिका युगांडा ऑस्ट्रेलिया आणि मॉरीशससह अनेक देशांच्या नेत्यांशी चर्चा करतील भारत आणि ब्रिटन दरम्यान सायबर संबंध गंगा प्रनरूज्जीवन आणि कौशल्य विकास यासह विविध क्षेत्रांशी निगडीत एकंदर दहा करारांवर स्वाक्षरी करण्यात आली भारत की बात सबके साथ या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमात पंतप्रधानांनी भारताशी निगडीत विविध प्रश्नांना उत्तरं दिली केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सी बी आय चे विशेष व्यायमूर्ती बी एच लोया यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्व न्यायालयानं फेटाळून लावली आहे सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि व्यामूर्ती ए

खानविलकर डी

चंद्रचूड यांच्या व्यायपीठानं लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची विशेष तपास पथक अर्थात एस आय टी मार्फत चौकशी करण्यास नकार दिला आहे लोया यांचा मृत्यू हा नैसर्गिकच आहे त्यामुळं त्याची स्वतंत्रपणे चौकशीची गरज नाही तसंच या याचिका म्हणजे न्यायव्यवस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे असं न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं

याप्रसंगी केंद्र सरकारच्या वित्त सचिव डॉ हसमुख अधिया हे समारंभाचे मुख्य अतिथी असतील तर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ नवी दिल्लीचे सदस्य श्री

विष्णोई सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी ही आय आर एस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी देशातील अग्रणी संस्था आहे

महिला आणि बालकांविरुद्ध होणाऱ्या गुव्ह्यांना आळा घालण्यासाठी उचलावयाच्या पावलांबाबत केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री श्रीमती मनेका गांधी यांनी सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिलं आहे पत्रात लैंगिक गुन्ह्यांच्या विविध पैलूंबाबत विशेषतः पुरावे गोळा करणं आणि जतन करण्याबाबत सर्व पोलीस अधिकाऱ्यांना पुन्हा प्रशिक्षण देण्यात यावं मुलांवरील लैंगिक गुन्ह्यांच्या प्रकरणात कायद्यातील विहित मुदतीत तपास पूर्ण होण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यांसाठी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश देता येऊ शकतील अशा प्रकरणांमध्ये तपासात अडथळा आणणाऱ्या किंवा ग्रव्हेगारांशी संधान असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांविरोधात राज्य सरकारांनी कठोर कारवाई करावी वेळव्या वेळी जलद व्यावसायिक पद्धतीनं तपास केल्यास अशा प्रकरणी आरोपसिद्ध होऊ शकतो मात्र पोलीस विभाग हा राज्यांचा विषय असल्यानं राज्यंच याबाबत आवश्यक पावलं उचलू शकतात लैंगिक ग्रन्ह्यांसाठी विशेषतः बालकांवरील लैंगिक ग्रन्ह्यांबाबत विशेष पथकाची स्थापना हे या संदर्भात महत्वाचं पाऊल ठठ शकते अशा प्रकारच्या उपाययोजना सूचविलेल्या आहेत राज्यांमध्ये व्यायवैद्यक प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी राज्य सरकारांना मदत करण्याची तयारी केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्र्यांनी दर्शवली आहे

नीती आयोगाचे उपाध्यक्ष श्री राजीवक्रमार यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं झालेल्या पोषण आभियानाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आधारकार्ड योजनेला अधिक सुरक्षितता देण्यासाठी सुधारित क्यू आर कोड प्रणाली लागू करण्यात आली आहे

विदर्भातील भूमीधारी शेतकऱ्यांच्या जमिनी कोणतीही रक्कम न आकारता निर्बधम्रक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय आज राज्याचे महसूल मंत्री श्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीनं घेतला असल्याची माहिती नागपूर जिल्ह्यचे पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनक्ळे यांनी आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत दिली यामुळं विदर्भातील सुमारे एक लाखाहून अधिक भूमीधारी शेतकरी कुटूंब आता भूमीस्वामी होणार आहेत असं ही त्यांनी बोलताना सांगितलं भंडारा गोंदियातील शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक लाभ होणार असल्याची माहिती ही त्यांनी यावेळी दिली

माननिय मुख्यमंत्र्यानी जवळपास चार लक्ष शेतकऱ्यांना फायदा होईल एवढा मोठा निर्णय आज झाला

जमीन विक्री करता खरेदी करता या अडचणी आता दूर झाल्या आहेत त्यामुळं जवळपास नागपूर आणि भंडारा जिल्ह्याचा विचार केल्यास ज्या जिल्ह्यांचा मी पालकमंत्री आहे दोन लाख एक हजार शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे हा ख्रूप ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतला आहे त्याबद्दल मी अभिनंदन करतो

प्रकल्प महाराष्ट्र शासनाचा जलसंपदा प्रकल्प हे सर्व प्रकल्प आता गायरान जागेवर होऊ शकतील महाराष्ट्र विमानतळ व प्राधिकरणाच्यावतीनं शिर्डी धुळे अमरावती आणि कराड या विमानतळांवर हवाई उड्डाण प्रशिक्षण संस्था सुरू करण्यास आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वतः मान्यता दिली

फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झाली यावेळी त्यांनी सांगितलं राज्यात अनेक ठिकाणी विमानतळ कार्यान्वित झाली आहेत त्यामुळं विमान वाहतूक क्षेत्रातील कंपन्यांकडून प्रशिक्षण संस्थांसाठी विचारणा होत आहे शिर्डी ध्रळे अमरावती आणि कराड या विमानतळांवरील पायाभूत स्रविधांचा वापर करण्यास प्रशिक्षण संस्थांना देण्यासंदर्भात संचालक मंडळानं यावेळी मान्यता दिली या संस्था खासगी सार्वजनिक सहभाग तत्त्वावर चालविण्यात येणार आहेत मिहान प्रकल्पासाठी जमिनी दिलेल्या प्रकल्पग्रस्तांना कंपन्यांमार्फत प्रशिक्षण देऊन नोकरीमध्ये सामावून घेण्याच्या प्रस्तावाला यावेळी मान्यता देण्यात आली प्रकल्पग्रस्तांना कंपन्यांमध्ये त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार कंपन्यांद्वारे प्रशिक्षण दिलं जाईल त्यासाठी येणार खर्च हा प्राधिकरणामार्फत करण्यात येणार आहे प्रशिक्षणानंतर त्यांना कंपन्यांमध्ये सामावून घेतलं जाईल असं ही त्यांनी यावेळी सांगितलं देश विदेशातील नवीन प्रकल्प मिहान मध्ये यावेत यासाठीच्या प्राधिकरणाच्या प्रस्तावास यावेळी मान्यता देण्यात आली चंद्रप्रातील विमानतळाच्या कामासाठी आवश्यक परवानग्या घेण्याच्या प्रस्तावाला तसंच राज्यात प्राधिकरणाच्या वतीनं राबविण्यात येत असलेल्या पुरंदर अमरावती कराड सोलापूर ध्रळे फलटण इथल्या विमानतळ प्रकल्पांच्या विविध कामांनाही मान्यता देण्यात आली शिर्डी इथलं विमानतळ कार्यान्वित झालं आहे या विमानतळावर रात्रीच्या वेळी विमान उतरण्याची स्रविधा निर्माण करण्याचं काम प्राधिकरणाच्या वतीनं करण्यात आलं असून आवश्यक परवाने मिळाल्यानंतर लवकरच रात्रीच्या वेळीही विमान उतरण्यास सुरुवात होईल असं ही यावेळी सांगण्यात आलं

कंपनीच्या गोकुळ आणि पीराया या दोन खाणी बंद झाल्या असून त्यांच्या जागी नवीन प्रकल्प सूरू करणं प्रस्तावित आहे वीजनिर्मितीम्रुळे निर्माण होणाऱ्या राखेचा उपयोग खाण ब्रजवण्यासाठी करण्यात येईल तसंच नागपूर मधील सांडपाण्याच्या वापरानं वीज निर्मिती करण्यात येईल

सरकारी योजना प्रभावीपणं राबवून लोकप्रशासनाचं उत्तम उदाहरण स्थापित करणाऱ्या प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांना पंतप्रधान पुरस्कार दिला जातो